झारखंड विधानसभेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे

दरम्यान झारखंड निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशामधे पोलिसांत तक्रार करण्याआधी महिलांना या केंद्राची मदत घेता येईल या मदतकेंद्रावर शक्यतो महिला अधिकारी नेमले जातील आणि त्यांना महिलांच्या विविध समस्यांविषयी प्रशिक्षण देण्यात येईल या केंद्रामधे वकिल मानसोपचारतज्ञ आणि पुनर्वसन यासंबधीतले तज्ञ आणि गैरसरकारी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील हैदराबाद मधे झालेल्या दिशा बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या चारही आरोपी हैदराबाद जवळच्या चतनपल्ली इं पोलिस एन्काऊंटरमधे मारले गेले पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार हे चारही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते त्यांना श्राारा दिल्यानंतरही ते पळून जात होते त्यामुळे नाईलाजास्तव या चारही आरोपींवर गोळीबार करावा लागला

उत्तरप्रदेशात उन्नाव जिल्ह्यात बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुकांकडून अहवाल मागवला असून या प्रकरणाच्या तपासासाठी नव्यानं विशेष पथक नेमण्यात आलं आहे राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची स्वतःहन दखल घेतली असून या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल लवकरात लवकर द्यावा अशी मागणी महिला आयोगानं पोलीस महासंचालक ओ पी सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे दरम्यान उन्नाव बलात्कार पीडितेला काल रात्री दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं पीडितेला पाच जणांनी काल केरोसीन ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणातल्या सगळ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे

गेल्या मार्च महिन्यात पीडितेनं बलात्काराची तक्रार नोंदवली होती हे पाचही आरोपी जामिनावर सुटल्यानंतर काल त्यांनी पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न केला

एम मशीन बिघाडाच्या काही घटना वगळता मतदान शांततेत झालं

दिल्लीच्या हवामान स्थितीसंबधी सर्व यंत्रणानी सजग रहावे आणि प्रदूषणावर नियत्रण ठेवण्यासंदर्भात काटेकोर आखणी करावी असा िगारा केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने संबधित यंत्रणाना दिला आहे औंद्योगिक परिसरातून होणाऱ्या बांधकामांवर नियंत्रण आणणे तसंच खासगी वाहनांचा वापर कमीत कमी करणे अशा उपायांवर भर देण्यासंबधीही मंडळानं सूचना दिल्या आहेत

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ

आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत चस्क्रिमेमी क्षे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चखिभूमी श्री आलेल्या अनुयायांसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे

सी राममूर्ती हे राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत माजी पोलिस अधिकारी असलेले राममूर्ती हे काँप्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला होता भाजपात गेल्यानंतर त्यांनी या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरला या जागेसाठी काँप्रेस तसंच जदयू ने उमेदवार उभे केले नव्हते आणि दोन स्वतंत्र उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद ठरले होते त्यामुळे राममूर्ती बिनविरोध निवडून आले कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

येडीयुरप्पा यांनी राममूर्ती याचं अभिनंदन करुन त्यांच्या निवडीनं भाजपाचं राज्यसभेतलं संख्याबळ वाढेल असं म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत सामाजिक बदलासाठी स्त्री सबलीकरण या विषयावर ब्रम्हकुमारी प्रमुख केंद्रात होणा या परिषदेचं ते आज उद्दाटन करतील या कार्यक्रमाला देशभरातून पाच हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे कोविंद उद्या जोधपूरला रवाना होतील तिथं ते जोधपूर एम्सच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर लावलेले निर्बंध उठवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयालानं फेटाळून लावला रिजव्ह बँकेविरोधात केलेले आरोप निराधार आहेत असं म्हणत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला रिजव्ह बँकनं योग्य ते पाऊल उचललं आहे असं न्यायमूर्ती एस

धर्माधिकारी आणि आर

छागला यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं पक्षपात होणार नाही याची काळजी बँकेनं घेतली आहे असंही न्यायालयानं नमूद केलं

पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांची तीन दिवसीय परिषद आजपासून सुरु होत आहे पुण्यातल्या भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत होत असलेल्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह करतील तर समारोपाच्या सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेला संबोधित करणार आहेत तंत्रज्ञान स्नेही तपास यंत्रणा आणि पोलिसिंग तसंच विज्ञानाधरित न्यायवैदयकावर आधारित तपास हा या परिषदेचा विषय आहे अंतर्गत सुरक्षा आणि गुन्ह्यासंबधीची नवीन आव्हानं यावर राज्य आणि केंद्रीय पोलिस दलातले वरिष्ठ अधिकारी या परिषदेत चर्चा करतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसंच केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी या परिषदेला उपस्थित असतील

श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय बोटी आणि मच्छीमारांच्या सुटकेसाठी योग्य ती पावलं उचलली जातील अशी म्वाही श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपश्वे यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात दिल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी दिली श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या मच्छीमारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे असं राजपक्षे यांनी सांगितलं होतं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि गिनीचे परराष्ट्रमंत्री ममादी तौरे यांच्यामधे काल नवी दिल्ली िंग चर्चा झाली